पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही राज्यांना मदत आणि बचावकार्यात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील यावेळी दिलं त्यांनी याबाबत द्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत राज्याला मदतीचं आश्वासन दिलं असल्याचं म्हटलं आहे तसंच राज्यातल्या जनतेच्या अडचणी आणि द्ःखात सहभागी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याशीही संवाद साधत पूर परिस्थितीत मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे

ते आज दरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत बोलत होते तसंच तात्पूरत्या निवारा छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायक अन्न प्रवठा करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं काल एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली कर्ज म्हणून घेतलेली ही रक्कम राज्यांना टप्प्याटप्प्यात कर्ज स्वरुपात दिली जाणार आहे

केंद्र सरकार हे कर्ज राज्यांना देणारं असून सर्व राज्यांसाठी समान व्याज दर असल्यानं या कर्जाचं व्यवस्थापन करणं सोपं जाणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे

तसंच उसाची झोनबंदी उठवलेली आहे त्यामुळे मांजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक कदापि सहन केली जाणार नसल्याचं भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी म्हटलं आहे तसंच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे संबंधितांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या अहमदनगरच्या जामखेड मधील जनावरांचा बाजार आणि आठवडी बाजार आजपासून सुरू होणार आहे जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मीनानाथ दंडवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे जामखेड येथील जनावरांचा बाजार बैलांसाठी प्रसिद्ध आहे हा बाजार सुरु होणार असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आलं सर्वांनी मास्क वापरून सॅनिटायझर चा वापर करत सुरक्षित अंतर पाळून सर्व व्यवहार करण्याचे आवाहन नगर परिषदेनं केलं आहे